महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बस् नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूत असा आत्मविश्वास व्यक्त केला राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी सांगितले आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते द्रदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री होते राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली यासंदर्भात प्ढील वाटचालीसाठी याबात योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असेही म्ख्यमंत्री म्हणाले

लक्षणं दिसू लागल्यावर दहा दिवसांच्या आत ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या मध्यम ते गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा विचार करावा असं या सूचनेत म्हटलं आहे मूत्राशय किंवा यकृताचे गंभीर आजार असणाऱ्यांना रुग्णांवर आणि ऑक्सिजन प्रवठ्याची आवश्यकता नसलेल्या रुग्णांनाही हे इंजेक्शन दिलं जाऊ नये असा सल्लाही आरोग्य मंत्रालयानं दिला आहे प्राणवाय् गळती नाशिकमधल्या प्राणवाय् गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतहन दखल घेत राज्य सरकारकडून घटनेची माहिती देणारा अहवाल मागवला आहे चार मे पर्यंत हा अहवाल सादर करायचा असून त्यात या द्र्घटनेमागील कारणांचं स्पष्टीकरण असावं असे आदेश न्यायालयानं महाधिवक्ता आश्तोष कृंभकोणी यांना दिले आहेत

कोटीच्या निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशदवारे दिली आहे

कृषि निविष्ठांची खरेदी डोळसपणे व अधिकृत मार्गानेच करण्याची दक्षता शेतकरी शेतकरी बंध् भगीनींनी घ्यावी असे आवाहन अमरावती विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले स्टीम सप्ताह मास्कचा वापर हातांची स्वच्छता व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीपालनाबरोबरच नागरिकांनी स्वतच्या आरोग्य संरक्षणासाठी नियमित वाफ चांगला आहार कोविड स्संगत जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे याबाबत भरीव जनजागृतीसाठी अमरावती जिल्ह्यात माझे आरोग्य माझी जबाबदारी अभियानांतर्गत सोमवारपासून स्टीम सप्ताह राबविण्यात येईल जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतच्या आरोग्य संरक्षणासाठी स्टीम सप्ताह पाळण्याचे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी आज कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केले जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या साथीचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलबरोबरच स्वच्छता व वाफ घेण्यासारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे अशी बाब आरोग्यतज्ज्ञांनी या बैठकीत मांडली

सर्वोच्च न्यायालय वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा प्रवठा तसंच कोविड लसीकरण या विषयांवर राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्राला दिले देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची स्वतहन दखल घेत सर न्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत कोविड साथी दरम्यान टाळेबंदी लावण्याबाबत उच्च न्यायालयांना न्यायालयीन अधिकार आहे का याची तपासणी केली जाईल असंही या खंडपीठानं म्हटलं आहे

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने एप्रिल महिन्यात आठ बालविवाह रोखले

चंद्रप्र मनपा चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व द्काने प्रतिष्ठाने बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे

दरम्यान चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियानाला सूरुवात झाली आहे पावसाळा सूरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जाणार आहेत

के वानखेडे फाउंडेशन नागपूर आणि विवेका हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विदयमाने कुसुमताई वानखेडे हॉल उत्तर अंबाझरी रोड नागपुर इथं एक कोविड केअर केंद्र सुरू करण्यात आले आहे

रुग्णालयातून तपासणी करून आलेल्या रुग्णांसाठी उदयापासून हे ठिकाण ख्ले करण्यात येणार आहे

नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्फे नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र धानला मौदा भिष्णूर नरखेड भूगाव कामठी सालई उमरेड येथे कोविड लसीकरण बाह्य रुग्णसेवा सुरु करण्यात आल्या आहेत

आगीची घटना कळल्यानंतर म्ख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून इतर रुग्णांवरील उपचार स्रू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे म्ख्यमंत्र्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायड्र केंद्रीय ग़हमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आरोग्य मंत्री डॉ